गेल्या आर्थिक वर्षात देशात विक्रमी परदेशी गुंतवणूक झाल्याचं त्यांनी सांगितलं कोरोना संकटाबरोबरच देशांत सध्या महापूर वादळ अशी अनेक आव्हानं आहेत पण या सर्व आव्हानाना आपण खबीरपणे तोंड देत आहोत

गेल्या पाच वर्षात दीड लाख ग्रामपंचायती फायबर ऑप्टीक्सनं जोडल्या गेल्या आहेत महिला सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध असून लष्करात हवाई दलात महिलांना सहभागी करून घेण्यात आलं आहे

मुलींच्या लग्नाचं वय काय असावं याचाही विचार सुरु आहे

सुमारे एक लाख एनसीसी छात्रांना यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं

त्याचबरोबर राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाची महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधानांनी आज केली याद्वारे देशातल्या सर्व नागरिकांना त्यांच्या आरोग्याची तपशीलवार माहिती असणारं डिजीटल आरोग्य ओळखपत्र देण्यात येणार आहे

आज से नेशनल हेल्थ डिजिटल मिशन इसका भी आरंभ किया जा रहा है भारत के हेस्थ सेक्टर में ये एक नई क्रांति ले आएगा इलाज में आने वाली परेशानियां कम करने के लिए टैक्नॉलोजी का बहुत सुविचारित रूप से उपयोग होगा प्रत्येक भारतीय को हेल्थ आईडी दी जायेगी ये हेल्थ आईडी प्रत्येक भारतीय के स्वास्थ्य खाते की तरह काम करेगी आपके हर टेस्ट हर बीमारी आपको किस डॉक्टर के पास कौन सी दवा ली थी उनका क्या डायग्नोजिज था कब दी थी आपकी रिपोर्ट क्या थी ये सारी जानकारी इस एक हेल्थ आइडी में आपको समाहित की जाएगी कोरोनावरील लसीकरिता संशोधन अखंडपणे सुरु आहे तीन लशी विविध टप्प्यांमध्ये आहेत लस कमीतकमी वेळेत कशी पोहोचवली जाईल याची रुपरेषा देखील तयार आहे अशी माहिती त्यांनी दिली दहशतवाद आणि विस्ताचरवादाला भारत सडेतोड उत्तर देईल असा इशारा देतानाच देशाच्या रक्षणासाठी आपले जवान काय करू शकतात हे संपूर्ण जगानं पाहिलं अस ते म्हणाले तत्पूर्वी पंतप्रधानांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधीजींना अभिवादन केलं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्लीत युद्ध स्मारकावर जाऊन शहीदांना आदरांजली अर्पण केली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे नौसेना प्रमुख एडमिरल करमबीर सिंह आणि हवाई दल प्रमुख एयर चीफ मार्शल राकेश कुमारसिंह भदौरिया यावेळी उपस्थित होते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात कोविड योद्ध्यांना आमंत्रित करून त्यांचा विशेष सन्मान केला दरवर्षी स्वतंत्र्य दिनानिमित्त आयोजित केला जाणारा हा स्वागत समारंभ यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या असून देशासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केलं आहे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला सरक्षणमंत्री राजनाथ सिंह गृहमंत्री अमित शहा माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपापल्या घरी ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन साजरा केला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ इथ बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी पाटणा इथ तर पंजाबचे मुख्य मंत्री कॅप्ट्न अमरिंदर सिंह यांनी मोहाली इथ झालेल्या मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण केलं गुजरातमध्ये कोरोनाच्या पार्बभूमीवर विविध जिल्हा मुख्यालयात कार्यक्रम न घेता केवळ राजधानीत कार्यक्रम घेण्यात आला राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी गांधीनगर इथल्या राजभवनात ध्वजारोहण केल कर्नाटकचे मुख्यामंत्री बी एस येडियुरप्पान यांनी स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगानं जनतेला विकासाचा मंत्र देत कल्याणकारी राज्याचा संकल्प व्यक्त केला जम्मू आणि काश्मीरमध्ये नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते श्रीनगर इथं मुख्य ध्वजारोहण झाल यावेळी बोलताना सिन्हा यांनी समानता न्याय पंचायत राज सर्वांचं कल्याण विकास आणि रोजगार या मुद्द्यांवर भर दिला

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पुण्यात विधानभवनात ध्वजारोहण झालं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत मंत्रालयात ध्वजारोहण झालं यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी कोरोनाच्या काळात अविरत सेवा देणारे डॉक्टर परिचारिका वैद्यकीय आणि पोलीस यंत्रणा स्वच्छता दूत अशा सर्व कोरोना योध्यांची प्रशंसा केली ऑनलाईन शिक्षण देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे असं सांगून आपलं सरकार शेतकऱ्यांना स्वतच्या पायावर उभं करण आणि खेड्यापाड्यांमध्ये तसंच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा पोहोचवण्याला शासनाचं सर्वोच्च प्राधान्य असल्याच ठाकरे म्हणाले श्रीलंकेतल्या भारतीय समुदायानंही भारताचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला कोलंबो इथल्या इंडिया हाउस इथं आज सकाळी झालेल्या मुख्य कार्यक्रमात श्रीलंकेतले भारतीय उच्चायुक्त गोपाल बागले यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणातल्या काही मुद्द्यांचं वाषण करण्यात आलं नेपाळचे पंतप्रधान के

आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर दूरध्वनीवरून केलेल्या संभाषणात दोन्ही नेत्यांनी कोरोना प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीनं एकत्रित प्रयत्न करण्यावर सहमती दर्शवली अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो यांनीही भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत इस्राइलचे राष्ट्रपती रेयुवेन रिवलिन यांनीही भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत त्यांच्या या शुभेच्छांबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचे आभार मानले आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पारशी नववर्षानिमित्त पारशी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत पारशी नव वर्षाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या आपल्या संदेशात त्यांनी म्हटलं आहे की राष्ट्रनिर्माण आणि विकासामध्ये पारशी समुदायाचं बहुमूल्य योगदान ही अभिमानाची गोष्ट आहे

एका दिवसातला हा आजपर्यंतचा उच्चांक आहे

जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव रेणू स्वरुप यांच्या हस्ते आज पुण्यातल्या जैव औषध निर्माण विश्लेषण केंद्राचं उद्घाटन झालं जैव तंत्रज्ञान विभाग आणि बायोटेक्नॉलॉजी उद्योग संशोधन सहाय्य परिषदेच्या राष्ट्रीय जैव औषध निर्माण अभियानाच्या सहकार्यातून या केंद्राची उभारणी झाली आहे या केंद्रामुळे जैव औषध विकासक आणि उत्पादनाकांना उच्च दर्जाची विश्लेषण सेवा मिळू शकणार आहे जैव औषध निर्मितीबाबत शैक्षणिक शेत्र शासकीय प्रयोगशाळा तसंच स्ट्रार्टअप क्षेत्राकडून येणाऱ्या नवकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी हे केंद्र मोलाची भूमिका बजावेल असा विश्वास स्वरुप यांनी उद्घाटनानंतर व्यक्त केला छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज पाच माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं केंद्रीय राखीव पोलीस दल आणि राज्य पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी शरणागती पत्करली या माओवाद्यांपैकी तिघांवर सोळा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आल होतं अनेक नक्षलवादी कारवायांमध्ये त्यांचा समावेश होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे शरणागती पत्करलेल्या या माओवाद्यांना राज्य सरकारच्या धोरणानुसार आवश्यक मदत देण्यात येणार आहे केंद्रीय युवक आणि क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी आज स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने फिट इंडिया युथ क्लब मोहिमेची सुरुवात केली

या समूहाचे सदस्य दररोज किमान अर्धा ते कमाल एक तास कसरती करून घेण्याला प्राधान्य देणार आहेत या शिवाय चार महिन्यातून एकदा सामुदायिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी यानं आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली समाज माध्यमावरून त्यान याबाबत घोषणा केली आहे क्रिकेट रसिकांनी दिलेलं प्रेम आणि सहकार्याबद्दल त्यान सर्वांचे आभार मानले आहेत

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार